सु्रक्षित राहा आणि कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा हात वारवार स्वच्छ धुवा सुरक्षित अंतर ठेवा

देशमुख यांची सीबीआयद्वारे चौकशी करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

देशात काल दिवसभरात कोरोना रुग्ण वाढीचा नवा उच्चांक नोंदवला गेला

काल यामध्ये आजपर्यंतची विक्रमी रुग्ण वाढ नोंदवली गेलीयामध्ये सर्वाधिक रुग्णसंख्या महाराष्ट्रातील आहे

अमित शहा दौरा गृहमंत्री अमित शहा आज छत्तीसगड दौऱ्यावर असून बिजापूरमध्ये नक्षलवादी हल्यात ठार झालेल्या जवानांना जगदलपूर इथं जाऊन अमित शहा आणि छत्तीसगढ चे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी श्रद्धांजली अर्पण केली यानंतर ते मुख्यमंत्री बघेल यांच्यासोबत उच्चस्तरीय बैठकीत राज्यातील नक्षल परिस्थिती आणि त्यावरी उपाययोजनांचा आढावा घेत आहेत

बी आय द्वारे चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने आज दिले परमबीर सिंह यांनी केलेले आरोप अतिशय गंभीर असल्याचं मत न्यायालयानं नोंदवलं आहे राज्य शासनाला याआधी आधीच उच्चस्तरीय समितीकडून चौकशीचे आदेश दिले असल्याने सीबीआय तात्काळ प्राथमिक माहिती अहवाल सादर करण्याची आवश्यकता नाही असं उच्च न्यायालयाने म्हटले आहे प्राथमिक चौकशी पंधरा दिवसात पूर्ण झाल्यानंतर सीबीआय पुढील कारवाई संबंधीचा निर्णय घेऊ शकेल असं मुख्य न्यायाधीश दिपंकार दत्ता यांच्या पीठाने स्पष्ट केले मुंबईचे माजी आयुक्त परमवीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गृहमंत्र्यांवर काही गंभीर आरोप केले होते सुरुवातीला सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती मात्र यावर आधी उच्च न्यायालयाने सुनावणी करावी असे मत सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं आहे

या प्रकरणाची भ्रष्टाचार विरोधी पथक किंवा अन्य कोणत्या विभागाकडून चौकशी करण्याची आवश्यकता आहे किंवा नाही याबाबत उच्चस्तरीय समितीने राज्य सरकारला सल्ला द्यावा असे सूचित करण्यात आले आहे

अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी सुरबीर सिंग यांनी माध्यमांशी बोलताना दिली सागरी वाहतूक आज राष्ट्रीय सागरी वाहतूक दिवस

पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सर्व नौदल अधिकाऱ्यांना आणि खलाशांना या दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत देशाच्या व्यापारात जलवाहतुकीचं योगदान असल्याचे ते म्हणाले सागरी पर्यावरणाच्या सुरक्षेसाठी सरकार कटिबद्ध असल्याचे जावडेकर यांनी ट्विट संदेशात म्हटले आहे

तळागाळातील लोकांपर्यंत उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासोबतच त्यांचे आर्थिक सक्षमीकरण आणि रोजगारनिर्मिती करणे हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे

दुर्बल घटकांना सक्षम करण्यासाठी त्यांना उत्पादन सेवा किंवा व्यापार आणि कृषी संलग्न उद्योग क्षेत्रात ग्रीन फिल्ड कंपन्या सुरु करण्यासाठी या योजनेद्वारे मदत केली जाते लावारोव्ह रशियाचे परराष्ट्र व्यवहारमंत्री सर्जी लावारोव्ह आजपासून दोन दिवसांच्या भारतभेटीवर येत आहेत या दौऱ्यामध्ये द्विपक्षीय संबधांमधील महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा होणार असून त्याबरोबरच आगामी भारत रशिया वार्षिक संमेलनाच्या पूर्वतयारीचाही आढावा घेतला जाणार आहे परस्पर सहकार्य आणि हिताच्या द्विपक्षीय तसच आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवरही यावेळी चर्चा अपेक्षित असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी काल नवी दिल्ली इथं सांगितलं परराष्ट्र व्यवहारमंत्री एस

महाराष्ट्र निर्बंध महाराष्ट्रात वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध अधिक कडक करणार असल्याचं राज्य शासनानं काल जाहीर केलं मुख्यमंत्री उद्घव ठाकरे यांनी या संदर्भात विविध क्षेत्रातील प्रतिनिधी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केली त्यानंतर काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्बंधांवर शिक्कामोर्तब करण्यात आलं

सर्व मॉल्स रेस्टॉरंटस बार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे खाद्यपदार्थांची घरपोच सेवा आणि अत्यावश्यक सेवा सुरू राहतील

बाब जगजीवन राम उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी बाबू जगजीवनराम यांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केलं आहे बाबू जगजीवनराम हे स्वातंत्र्य सेनानी समाज सुधारक आणि कुशल प्रशासक होते वंचितांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी केलेल्या अथक प्रयत्नांसाठी ते नेहमीच स्मरणात राहतील असं उपराष्ट्रपतींनी म्हटलं आहे

फुटबॉल भारताच्या महिला फुटबॉल संघाचा उज्बेकिस्तानच्या संघाशी आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण सामना आज साडेचार वाजता उज्बेकिस्तान मध्ये होणार आहे